दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापणे सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करून त्यांच्या जीवन कार्यावर संशोधन आणि प्रबोधन करण्यास शासन सेवेत दीर्घकाळ काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेशाच्या वेळेस आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांतर्गत रस्ते आणि पुलांच्या बांधकामांसाठी लागणाऱ्या खडी रेती माती मुरूम यासारख्या गौण खनिजांवरचं स्वामित्वधन माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे

प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना केली यामुळे वंचित बह्जन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी बैठक झाली त्यावेळी एकूण जागांचं समान वाटप करण्याच्या दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसन अद्यापपर्यंत उत्तर दिलेलं नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्यात रस नसल्याचं आंबेडकर म्हणाले एआयएमआयएमसोबत मात्र मैत्रीपूर्ण चर्चा सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत ही चर्चा सुरू राहील असं आंबेडकर यांनी सांगितलं दरम्यान य्तीबाबत आमच्यात कोणतीही चर्चा सुरू नाही मात्र वंचित बह्जन आघाडीनं एमआयएमला झुलवत ठेवण्यापेक्षा युतीबद्दल योग्य निर्णय घ्यावा अस आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते राज्यात वंचित बह्जन आघाडी एमआयएम युतीला सुवर्णसंधी असून अजुनही वेळ गेली नसल्याचं ते म्हणाले

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली

या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला औरंगाबाद इथं या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परीषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं परभणी जिल्ह्यात शाळा कार्यालयं बंद होती

त्या काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या